लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित चार टप्प्यांसाठीच्या प्रचाराला आता वेग आला आहे विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते आज देशभरात विविध ठिकाणी प्रचार सभा घेत आहेत

त्यामुळे या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारांचा प्रचार शनिवारी संध्याकाळी थांबणार आहे प्रचाराला काही दिवस शिल्लक असल्यानं या सर्व मतदार संघात प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा प्रचार फेऱ्या घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडच्या लोहारदगा इथे जाहीर सभा घेतली विरोधी पक्षांना आपला पराभव दिसायला लागला असून त्यांनी अपयशाचं खापर मतदानयंत्रांवर फोडण्याची तयारी सुरू केल्याची टीका पंतप्रधानांनी यावेळी केली पंतप्रधान आज पश्चिम बंगालमध्ये बोलपूर आणि रणघाट इथेही सभा घेणार आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशमध्ये लखीमप्र खीरी उन्नाव आणि कानपूर इथे सभा घेणार आहेत

त्या आज महोबा आणि हमीरपूर इथेही सभा घेणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी बिहारच्या मुंगेर इथे सभा घेतली पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता भाजप सरकारमध्ये असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं भाजप अध्यक्ष आज बेग्सराय आणि समस्तीपूर इथेही सभा घेणार आहेत

उदीत राज यांना भाजपनं प्न्हा लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानं नाराज झालेले उदीत राज यांनी काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांची आज सकाळी भेट घेतली आणि त्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला भाजपनं वायव्य दिल्लीतून उदीत राज यांच्या ऐवजी पंजाबी सुफी गायक हंस राज हंस यांना उमेदवारी दिली आहे

संपत्तीवरून रोहित आणि अपूर्वा यांच्यात सतत खटके उडत असल्याची माहिती समोर आल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एन डी तिवारी यांचे पुत्र असलेले रोहित यांची सोळा तारखेला हत्या झाली

वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातल्या मसला या गावी ही घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ कुणाल मोडक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे

सिंधू सायना नेहवाल किदांबी श्रीकांत आणि समीर वर्मा आपले एकेरीचे पहिल्या फेरीचे सामने खेळतील

गेल्या चोपन्न वर्षांपासून भारताला या स्पर्धेच्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे चीनमध्ये शियान इथं सुरू असलेल्या आशियायी कुस्ती स्पर्धेत भारतानं काल एक सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवलं